उत्तर प्रदेशात नोएडा श्विं एका जनसभेला संबोधित करताना त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान वर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी हे प्रतिपादन केलं भारत सध्या नई नीती नई रिती म्हणजेच नवं धोरण नवी पद्धत या धर्तीवर काम करत असल्याचं ते म्हणाले तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर द्यायला हवं होतं आपली सशस्त् दलं सुद्धा हे उत्तर द्यायला सज्ज होती मात्र त्यांना कुठलीही कारवाई करण्यापासून रोखलं गेलं असं ते म्हणाले या सभेआधी त्यांनी ग्रेटर नोएडामधे पंडीत दीन दयाळ उपाध्याय पुरातत्व संस्था आणि या संस्थेच्या आवारात उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तसंच विविध विकासप्रकल्पांचं उद्घाटन केलं

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली नव्या विचारांनी नवा पाकिस्तान घडवायचा दावा केला जात असेल तर आधी तिथं असलेल्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या ठिकाणांवर पाकिस्ताननं नवीन कारवाई करायला हवी असंही ते म्हणाले दहशतवादाविरोधात सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कारवाई करत राहण्यासाठी पाकिस्तानला विवश करायला हवं असं आवाहन त्यांनी जागतिक समुदायाला केलं भारतीय वायूसेनेचं एक विमान पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे हे खरं असेल तर त्याचे पुरावे पाकिस्तान का देत नाही असा सवालही रविशकुमार यांनी केला

पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणा या जैश ए मोहम्मदचा दावा पाकिस्तान सातत्यानं फेटाळत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली मसूद अजहरचं नाव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादी यादीत येण्यासाठी परिषदेच्या तिर सदस्यांनीही सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं कर्तारपूरचा मुद्दा भारतीय नागरिकांच्या भावना आणि संवेदनांशी संबंधित आहे याबाबत चर्चा करणं म्हणजे उभय देशात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात करणं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं फरार उद्योगपती नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची आज नवी दिल्लीत भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच अभिनंदन केलं या महिला विजेत्यांच काम तिरांसाठी प्रेरणादायक असून त्यांनी आपापल्या क्षेत्रात आणखी मोठी मजल मारावी असं ते म्हणाले स्वच्छ भारत अभियानाच्या यशात महिलांचं योगदान लक्षणीय आहे असं त्यांनी सांगितलं नुकताच पार पडलेला प्रयागराज बिला कुंभमेळा त्यामधे राखल्या गेलेल्या उच्च दर्जाच्या स्वच्छतेमुळे आणि सफाईव्यवस्थेमुळे कायम लक्षात राहील असंही प्रधानमंत्री म्हणाले देशभरातल्या पाच कोटींहून अधिक कुटुंबांना पाच लाख रुपयांचा वार्षिक आरोग्य विमा पुरवणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेसाठी आतापर्यंत संपूर्ण देशभरातल्या विमा सेवा पुरवठा केंद्रांवर दोन कोटी कुटुंबांची नोंदणी झाली आहे नवी दिल्लीत या सेवा केंद्रांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना जिक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज ही माहिती दिली या योजनेमुळे लोकांच्या जीवनात एक नवी उमेद निर्माण होत आहे असं सांगून प्रसाद म्हणाले की या विमा सेवा पुरवठा केंद्रांना सरकारनं सातवं आर्थिक सर्वेक्षण करण्याचं कामही सोपवलं आहे राष्ट्रीय जनता दलानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे सर्वाधिकार कैदेत असलेले पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना बहाल केले आहेत बिहारमध्ये पाटण्यात राबडी देवी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला महाआघाडीतल्या तिर घटकपक्षांशी जागावाटप निश्वित करण्याचा निर्णयही लालूप्रसादच घेतील असं पक्षाचे प्रवक्ते मनोज कुमार झा यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं बिहारमधले ज्येष्ठ काँप्रेस नेते आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद शर्मा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे

ही मागणी निर्लज्जपणाची असून या मागणीचा निषेध म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे

या संकुलाचा विस्तृत सर्वकष आराखडा केंद्रीय गृहविभागानं मंजूर केला आहे असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितलं पाकिस्तानच्या सीमा भागात वसलेल्या कर्तारपुर साहिब गुरुद्वारात भारतातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हे संकुल सर्व प्रकारच्या प्रवासी सुविधा पुरवेल गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतल्यानंतर आता या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे प्रसारभारतीनं आज डीडी विनामूल्य डीशच्या माध्यमातून दूरदर्शनच्या नव्या अकरा वाहिन्या सुरु केल्या यात ईशान्येतल्या पाच राज्यांमधल्या वाहिन्यांचाही समावेश आहे संपूर्ण देशभरात या वाहिन्या प्रेक्षकांना मोफत पाहता येतील या पावलामुळे दूरदर्शनची प्रसारण कक्षा विस्तारून प्रेक्षकसंख्या वाढेल याचबरोबर ज्या राज्यांमध्ये या वाहिन्या सुरु होत आहेत तिथल्या प्रादेशिक गुणवैशिष्ट्यांना व्यासपीठ मिळेल डीडी फ्री डीशच्या माध्यमातून सॅटेलाईट नेटवर्क उपलब्ध केल्यानं या वाहिन्यांचा दृश्य दर्जा वाढण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर त्यांचा ठसा उमटेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारभारतीनं सुरु केलेल्या या नव्या अकरा वाहिन्यांबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे या वाहिन्यांमुळे त्या त्या राज्यांमधील संस्कृती देशभरात पोहोचेल आणि स्थानिक जनतेच्या आकांक्षा पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

उद्या असणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं केंद्रीय आरोग्य विभागानं निवेदनाद्वारे सांगितलं

वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन रोगांपासून बालकांचा बचाव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबवली जात आहे आणि त्यासाठी नवनवीन लसी वापरण्यात येत आहेत असं आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी यावेळी बोलताना सांगितलं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठीची भारताची विनंती िलंडच्या गृहसचीवांनी न्यायालयात पुढील कायदेशीर कारवाईसाठी सादर केली आहे ही विनंती गेल्या वर्षी जुलैमध्ये ख्लिंडकडे भारतानं केली होती अशी माहिती ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं एका निवेदनात दिली आहे

उपान्त्य फेरी गाठलेल्या उर्वरीत चारजणांमधे मोहम्मद हुसमुद्दीन कविंदर सिंग बिश्त दिनेश डागर आणि नवीन कुमारचा समावेश आहे

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना उद्या चंदीगड खें होणार आहे हा दिवसरात्र सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल

उद्याच्या सामन्यासह मालिकेतल्या शेवटच्या सामन्यासाठीही यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे